गारद संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे

संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकारनं आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी काल संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आब्वासन सर्व पक्षांनी दिल्याचं त्यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी उपस्थित करण्याची विनंती त्यांनी सदस्यांना केली संसदीय कामकाज मंत्री नरेंद्र सिंह तोमर संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल काँप्रेसचे लोकसभेतले नेते मल्लिकार्जुन खरगे लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान तृणमूल काँप्रेस नेते सुदीप बंडोपाध्याय आणि बिजू जनता दलाचे नेते भातृहारी मेहताब आदी नेते या बैठकीला उपस्थित होते अगुस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणी आरोपी असलेला दुबईस्थित व्यापारी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना संयुक्त अरब अमिरातीनं भारताकडे सोपवलं आहे या प्रत्यार्पणामुळे सक्सेना आणि तलवार यांचा हात असलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणातल्या भ्रष्टाचाराचा तपास करणा या भारतीय यंत्रणांना मोठी मदत होणार आहे राजीव सक्सेना त्याची पत्नी आणि दुबईतल्या त्यांच्या दोन कंपन्यांनी या गुन्ह्याची सुरुवात केली आणि स्थावर मालमत्ता समभाग आणि ब्रिर मालमत्ता खरेदी केली असा आरोप सक्तवसुली संचालनालयानं त्याच्यावर ठेवला आहे सक्तवसुली संचालनालयानं सक्सेना याला याप्रकरणी अनेकदा समन्स बजावलं होतं

सध्या ती जामिनावर आहे

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी काल रात्री नवी दिल्लीत पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांना बोलावून घेतलं हुरियत कॉन्फरन्सचा मिरवेझ उमर फारुक यांच्याबरोबर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या दूरध्वनी संभाषण प्रकरणी मेहमूद यांना समन्स बजावण्यात आलं भारताच्या एकता सार्वभौमत्व आणि प्रांतीय अखंडतेला आव्हान देणा या उेलामाबादच्या प्रयत्नांचा परराष्ट्र सचिवांनी तीव्र निषेध व्यक्त केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सर्व निकषांचं यामुळे उल्लंघन झालं असून हे कृत्य निंदनीय आहे असं गोखले यांनी पाक उच्चायुक्तांना सुनावल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे दहशतवादी आणि भारताविरोधी कारवायांशी संबंधित व्यक्तींना पाकिस्तान अधिकृतपणे प्रोत्साहन देत आहे हे त्यांनी यातून सिद्ध केल्याचं गोखले म्हणाले यातून पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगासमोर उघड झाला आहे असं ते म्हणाले जम्मू आणि काश्मिरबाबत भारताच्या भूमिकेचा परराष्ट्र सचिवांनी पुनरुच्चार केला जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील असं ते म्हणाले भारतात नोंदणी झालेल्या आणि हिंदू पद्धतीनं झालेल्या विवाहासंबधीत घटस्फोटाचे खटले परदेशी न्यायालयात निकाली निघू शकत नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे

पतीच्या छळामुळे भारतात परतलेल्या पत्नीने तिला मिळालेल्या ब्रिटनमधल्या घटस्फोटाच्या नोटीसीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती याप्रकरणी न्यायाधीश आर डी धनुका यांनी हा निर्णय दिला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोग काल संध्याकाळी कोलकाता क्वें पोचला राज्यातले निवडणूक अधिकारी राजकीय पक्ष तसंच केंद्रीय आणि राज्य पोलिस दलांच्या अधिका यांशी आयोग आज चर्चा करणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांशीही त्यांची चर्चा होईल उद्या आयेग मुख्य सचीव गृह सचिव पोलिस महासंचालक आणि जिर वरिष्ठ अधिका यांशी चर्चा करणार आहे काल आयोगानं रांची धिं झारखंडमधल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला तामिळनाडूमध्ये सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी काल संध्याकाळी आपला संप मागे घेतला

मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं मत तसंच राजकीय नेत्यांनी केलेल्या आवाहनाचाही विचार करुन संप तात्पुरता मागे घेतल्याचं ते म्हणाले

हरयाणातल्या जिंद आणि राजस्थानातल्या रामगढ विधानसभा मतदार संघांमधल्या पोट निवडणुकीची मतमोजणी आज सुरु झाली

आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हॅमिल्टन इं सुरु झाला न्यूझीलंडन नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करणा या भारताची सुरुवात खराब झाली

त्यानंतर शुभमन गील नऊ धावांवर झेलबाद झाला

त्यानंतर अंबाती रायडू आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तीक यांना कॉलीन डी ग्रँडहोमनं शुन्यावर तंबूत धाडलं

भारत आणि विश्वचषक कांस्यपदक विजेता स्पेन यांच्या महिला संघांमधला हॉकी मालिकेचा अंतिम सामना आज संध्याकाळी साडेपाच वाजता सुरु होईल

त्यामुळे अंतिम सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ बरोबरीत असल्यामुळे अंतिम सामना चुरशीचा असेल

अमेरिकेचे अफगाणिस्तानातले विशेष प्रतिनिधी झाल्मी खलिजाद यांनी गेल्या आठवड्यात तालबानशी चर्चेची चौथी फेरी पूर्ण केल्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे संघर्ष सुरुच असला तरी अफगाणिस्तानच्या जनतेला शांतता हवी आहे असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे खलिजाद यांनी दोहा श्वे तालिबानच्या प्रतिनिधींशी सहा दिवस चर्चा केली त्यानंतर अफगाण सरकारशी शांततेची बोलणी कोणत्या पद्धतीनं करता येतील याचा आराखडाही अमेरिका आणि तालिबाननं तयार केला असल्याचं त्यांनी सांगितलं

व्हिसासाठी आता ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असेल हे नवे नियम एप्रिलपासून लागू होतील

हे नियम अधिक उपयुक्त असून सर्वोत्तम प्रतिभावतांना अमेरिकेकडे आकर्षित होण्यासाठी प्रवृत्त करणारे असल्याच अमेरिकेनं म्हटलं आहे जाकमधल्या नजाफ या धार्मिक स्थळासाठी एअर ाँडिया विमानसेवा सुरु करत आहे

भारताचे शिकमधले राजदूत प्रदीप पुरोहित यांनी आकाशवाणी वृत्तविभागाला ही माहिती दिली